या आर्थिक पॅकेजमुळे ग्राहकांना खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल पंतप्रधानांचा विश्वास मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन

आय पी एल क्रिकेट सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये लढत

दिल्लीमध्ये बातमीदारांशी बोलताना सीतारामन यांनी या बाबतच्या प्रस्तावांचा तपशील सादर केला

ही योजना स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एलटीसी रोख रक्कमेच्या मूल्याखेरीज प्रवास भाड्याच्या तिप्पट रक्कमेच्या वस्तु किंवा सेवा खरेदीच्या पावत्या सादर कराव्या लागतील

सीतारामन जीएसटी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची भरपाईची तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांपुढे दोन प्रस्ताव मांडले होते

बह्तांश राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी जीएसटीच्या तुटीची रक्कम राज्यांनी स्वतःच कर्ज काढून भरून काढण्यास अनुकूलता दर्शवली आहे तर केंद्रानं कर्ज घेऊन राज्यांना भरपाईची रक्कम वितरित करावी असं उर्वरित राज्यांचं म्हणणं आहे त्या राज्यांशी चर्चा करून त्यांच्या शंकांचं निरसन करून राज्यांनी थेटपणे कर्ज घेण्याबाबत सहमती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं सीतारामन यांनी सांगितलं

या पॅकेजमुळे भांडवली खर्चालाही चालना मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे

बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात येणार आहे देह वेचावा कारणी असं या आत्मचरित्राचं नाव आहे याच कार्यक्रमात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं नाव बदलून लोकनेते डॉ बाळासाहेब विखेपाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं केलं जाणार आहे

बाळासाहेब विखे पाटील दीर्घकाळ लोकसभेत खासदार होते मंबई वीज समिती मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राच्या विविध भागात काल काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता ही घटने मागच्या नेमक्या कारणांबाबत तपास करण्यासाठी चार सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत दिली आहे

येत्या आठवडाभरात याबाबतचा अहवाल सादर केला जाईल असं राऊत म्हणाले वीज वितरण यंत्रणेचं तांत्रिक सर्वेक्षण करून या घटनेमागच्या कारणांचं सखोल विश्नेषण करण्याच्या सूचना महाट्रान्सको या कंपनीला दिल्याचही राऊत यांनी सांगितलं दरम्यान मुंबईतली रेल्वे सेवा पाणी पुरवठा यासारख्या अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम करणाऱ्या या घटनेच्या पार्धभूमिवर केंद्रातले काही वरिष्ठ अधिकारी मुंबईला भेट देणार असल्याचं केंद्रीय उर्जा राज्यमंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे राज्याच्या पॉवर ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता राष्ट्रीय पॉवर ग्रीड मात्र सुरळीतपणे सुरू आहे असंही सिंग यांनी सागितलं

नवी दिल्ली इथं भारत अमेरिका मंचाला संबोधित करताना त्यांनी ही गरज व्यक्त केली हिंद प्रशांत क्षेत्र आणखी खुलं होण्यासाठी समविचारी देशांनी त्यात सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले

एफएटीएफनं यासंदर्भात पाकिस्तानला काही तांत्रिक शिफारसी केल्या आहेत

पाकिस्तानला एफएटीएफनं दिलेला हा आणखी झटका आहे

भारत बांगलादेश भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांकडून गांभीर्यानं प्रयत्न सुरू असल्यामुळे उभयपक्षी संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत असं बांगलादेशचे रस्ते वाहतूक विभागाचे मंत्री ओबेदुल कादर यांनी म्हटलं आहे बांगला देशात भारतीय उच्चायुक्तपदी नुकतीच नेमणूक झालेल्या विक्रम दोरायस्वामी यांनी ढाका इथं त्यांची सदिच्छा भेट घेतली त्यानंतर कादर वार्ताहरांशी बोलत होते उभय देशांदरम्यान असणारा सीमावाद नदीचं पाणी वाटप यासारख्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात प्रगती होत असल्याचंही कादर यांनी सांगितलं